पूरस्थितीनंतरच्या मदत आणि प्नर्वसन कामाचा आढावा घेण्यासाठी गठीत मंत्रिमंडळ उपसमितीच्या आज मुंबईत झालेल्या बैठकीनंतर म्ख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी वार्ताहर परिषदेत याबाबत माहिती दिली प्रग्रस्त भागात एक हेक्टर क्षेत्राच्या नुकसानावर पूर्ण कर्ज माफ केलं जाणार असून कर्ज न घेतलेल्या शेतकऱ्यांना तीन पट न्कसान भरपाई देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे पडलेली किंवा धोकादायक असलेली घरं प्रधानमंत्री आवास योजनेतून पूर्णपणे बांधून दिली जाणार असून केंद्र सरकारच्या आर्थिक मदतीशिवाय राज्यसरकारही एक लाख रुपये अतिरिक्त मदत देणार आहे

घर बांधणीसाठी पाच ब्रास वाळू आणि पाच ब्रास म्रुम मोफत दिला जाणार असून बाधित क्टुंबांना प्ढचे तीन महिने सरकारकडून धान्य प्रवठा केला जाणार आहे या मदतीसाठी बाधित क्ट्रंबांकडून सध्या कागदपत्रांची अपेक्षा केली जाणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं बिगर बँकिंग वित्तपुरवठा संस्थांच्या मालमतांची तपासणी करण्याचा सध्या विचार नसल्याचं रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितलं आहे ते आज म्ंबईत फिक्कीनं आयोजित केलेल्या राष्ट्रीय बँकिंग परिषदेच्या पार्श्वभूमीवर वार्ताहरांशी बोलत होते

त्यामुळे बँकिंग व्यवस्थेमधल्या खेळत्या भांडवलाचा ओघ कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर रिझर्व बँकेनं आपली भ्मिका स्पष्ट केली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं कोहिनूर मिल आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी नोटीस बजावली आहे या प्रकरणी येत्या ग्रुवारी ठाकरे यांना ईडी समोर हजर व्हायला सांगितलं आहे ठाकरे यांचे व्यावसायिक भागीदार उन्मेश जोशी यांनाही ईडीनं नोटीस बजावली असून जोशी आज ईडीसमोर हजर झाले जोशी आणि ठाकरे यांनी भागीदारीत सुरू केलेल्या या व्यवसायातून ठाकरे बाहेर पडलेले आहेत दरम्यान राज ठाकरे यांना राजकीय आकसापोटी ही नोटीस बजावली असल्याचा आरोप मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी केला आहे लोकसभा निवडणूक काळात ठाकरे यांच्या सभांमुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली होती विधानसभा निवडणुकांच्या काळात हे टाळण्यासाठी ही नोटीस बजावली गेल्याची टीका देशपांडे यांनी केली जम्मू आणि काश्मिरमधल्या जम्मू क्षेत्रामधली स्थिती पूर्णपणे सामान्य आहे संचारबदी लागू केल्यापासून काही जिल्ह्यांमध्ये बंद असलेल्या प्राथमिक शाळाही आजपासून पून्हा स्रु झाल्या दरम्यान काही तांत्रिक कारणांमुळे जम्मू क्षेत्रात मोबाईल इंटरनेट सेवा मात्र प्न्हा बंद केली आहे ही सेवा लवकरच प्र्ववत केली जाईल असं पोलिसांनी सांगितलं

अफवा पसरवणाऱ्यांविरुद्ध सक्त कारवाई केली जाईल असा इशाराही पोलिसांनी दिला आहे

काँग्रेसच्या सहा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका सदस्यानं मतदान केलं नसल्याचं अधिकृत स्त्रांनी सांगितलं पाणी प्रश्न कायम स्वरुपी सोडवण्यासाठी भंडारा गोंदिया जिल्ह्यात विविध उपाय योजना राबवण्याचा उद्देश आहे

साकोलीच्या तहसिल कार्यालयात आज झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते

प्रधानमंत्री प्रथम संय्क्त अरब अमिरातला भेट देतील तिथे ते अब्धाबीचे राजक्मार शेख मोहम्मद बीन झायेद अल नाहयान यांची भेट घेऊन द्विपक्षीय प्रादेशिक तसंच आंतरराष्ट्रीय परस्पर सौहार्दाच्या मुदद्यावर चर्चा करतील यावेळी प्रधानमंत्री अमिरातीतला सर्वोच्च नागरी प्रस्कार ऑडर्र ऑफ झायेद ग्रहण करतील

भारताचे प्रधानमंत्री पहिल्यांदाच बहारिन भेटीवर जात आहेत यावेळी प्रधानमंत्री बहारिनचे राजकूमार शेख खलीफा बीन सलमान अल खलीफा यांची भेट घेऊन दविपक्षीय संबंधाबाबत चर्चा करतील प्रधानमंत्र्यांच्या बहारिनभेटीमुळे दोन्ही देशातील परस्पर हितकारक संबंध दृढ होतील असं मंत्रालयान म्हटलं आहे

तर जखर्मीपैकी आठजणांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे मृतांमध्ये दोन्ही वाहनांच्या चालकांचा समावेश आहे बस औरंगाबादहन शहाद्याकडे जात असताना काल रात्री साडेदहा वाजता हा अपघात झाला जखमींना ध्वळे जिल्हा रुग्णालयात दाखल केलं असल्याचं पोलिसांनी सांगितलं पर्यटन मंत्री जयक्मार रावल यांनी आज द्र्घटनास्थळी भेट दिली

मृताच्या वारसांना तातडीची मदत म्हणून दहा हजार रुपये तर जखमींना एक हजार रुपयांची मदत रावल यांनी दिली मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकांत आणि राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत आज बाजार बंद होताना किरकोळ वाढ झाली आर्थिक आणि वाहन क्षेत्रातील समभागांची मोठी विक्री झाल्याम्ळे निर्देशांकाची वाढ नियंत्रणात राहिली

विविध क्षेत्रात मागणी वाढवण्यासाठी केंद्र सरकार काही उपाययोजना करेल अशा अपेक्षेत असलेल्या ग्ंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेत विक्रीवर भर दिला तसंच बँकेतर वितीय कंपन्यांची स्थितीही फारशी चांगली नसल्याम्ळे ग्ंतवणूकदारांमधे निरुत्साह दिसून आला नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि शिवसेनेचे स्थानिक नेते शिवाजी चंभळे यांना आज नाशिकच्या जिल्हा न्यायालयानं सशर्त जामीन दिला अस्थायी कर्मचाऱ्यांना कायम करण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच घेताना चंभळे यांना शुक्रवारी अटक झाली शनिवारी जिल्हा न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते मात्र प्रकृती बिघडल्यानं त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर इथं तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालण्यासाठी आज हजारो भविकांनी गर्दी केली होती दरम्यान यंदा पाऊस आणि पूर याम्ळे या पूर्वीच्या तूलनेत भाविकांची गर्दी कमी होती स्वित्झर्लंडमध्ये बसेल इथं सुरू असलेल्या जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या बी साई प्रणित आणि एच एस प्रणोय यांनी प्रुष एकेरीची दुसरी फेरी गाठली आहे

महिला एकेरीत भारताच्या पी व्ही सिंधू आणि सायना नेहवाल या दोघीही पहिल्या फेरीत चाल मिळाल्यामुळे या आधीच दुसऱ्या फेरीत पोहोचल्या आहेत

कोकणात बहतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात त्रळक ठिकाणी काल पाऊस पडला अकोला ब्लडाणा आणि सातारा जिल्ह्यात आज सकाळपासून पावसानं विश्रांती घेतली आहे नांदेड शहरात मात्र मध्यरात्री एक ते दोन तास मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातल्या सोयगाव इथं पत्र्याच्या घरात विद्युत प्रवाह उतरल्याम्ळे विजेचा धक्का लागून एका तरुणाचा मृत्यू झाला येत्या दोन दिवसात कोकणात बहतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे